योजना सरु करणार राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

फेब्रवारीपासून मंंंईत

संजय कोठारी यांचं प्रतिपादन

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफिची घोषणा मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत केली

सोबतच महाविकास आघाडी सरकारने विदर्भाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा आज विधानसभेत मुख्यमंत्र्याने केल्या याबाबत अधिक माहिती देत आहे आकाशवाणीचे प्रतिनिधी मनोज सोनोने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या सोबतच विदर्भातील विकासासंदर्भात अनेक महत्वपूर्ण घोषणा आज मुख्यमंत्र्याने केल्या आपल्या समस्यांसाठी सामान्य लोकांना मुंबईतील मंत्रालयात येणे शक्य नसल्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक विभागीय स्तरावर मुंख्यमंत्र्याचे कार्यालय स्थापित करणार असल्याची घोषणा

पूर्व विदर्भात पोलाद प्रकल्प स्थापित केला जाणार आहे विदर्भात खनिज साठा मुंबलक प्रमाणात असल्यानं त्याचा उपयोगातून राज्याचा कायापालट होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला

राज्यातील कुठल्याही सिंचन प्रकल्पाला स्थगिती दिली नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं विदर्भात असलेली वनसंपदा आणि निसर्गसंपदा यांचा उपयोग करून पर्यटन विकास करण्यावर सरकार अर देणार असून ब्लढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करणार आणि तिथं पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यानी आपल्या आषणात सांगितलं

राज्यातील आदिवासी वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतुद केली जाणार असून आदिवासीं साठीचा निधी आदिवासींच्या विकासासाठीच खर्च केला जाणार असून दुर्गम भागातील आदिवासींना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी रस्ते तयार करण्यात येणार आहे

सरकारने केलेल्या कर्जमाफीबाबत अर्थमंत्री जयंत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनीही सरकारचं अभिनंदन केलं नागरिकत्व सुधारणाकायद्याचा मूददा उपस्थित करुन संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेवरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे ते आज प्णे इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात होत असलेल्या घटनांमुळे सामाजिक आणि धार्मिक ऐक्याला धोका असून या संदर्भात केवळ एका विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्यात येत असल्याचं पवार म्हणाले देशात दंगलीसदृश्य परिस्थिती आहे मात्र मोर्चे काढणाऱ्या अनेक लोकांना या कायदयांबाबत माहिती नसल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज प्ण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते मात्र ग्हमंत्री अमित शाह यांनी देशातल्या सर्वात मोठ्या आर्थिक मंदीवरील लोकांच लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायद्याची खेळी केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

तसंच या देशात पाकिस्तान बांग्लादेशातून आलेल्या नागरिकांना हकलून लावण्याची गरज असल्याचं राज ठाकरे म्हणाले राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित करण्यात आलं

विधानसभेत अधिवेशनाच्या काळात सात विधेयके संमत करण्यात आली

सार्वजनिक सेवेत सुधारणा शासनाची भूमिका यावर खासगी हॉटेल मध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय विभागीय परिषद सुरु आहे या परिषदेच्या दवितीय सत्रात कायदयाच्या अंमलबजावणीमुळे सार्वजनिक सेवेच्या वितरणात सुधारणा करण्यात कशी मदत झाली या सत्राच्या अध्यक्ष स्थानावरून कोठारी बोलत होते अधिकाऱ्यांनी काळासोबत बदलले पाहिजे भारत हा उज्ज्वल अविष्य असणारा देश आहे त्याचा आदर ठेऊन त्याप्रमाणे वागा नवीन अधिकाऱ्यांना या कायदयाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला सांगा या कायदयाची प्रक्रिया समजून घेणे हे सुदधा एकप्रकारचे मोठे शिक्षण आहे असेही त्यांनी सांगितले मराठी शाळांतील पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने या शाळांतील ग्णवताही ढासळत असल्याची ओरड होत आहे त्यामुळे गुणवत्तावाढीच्या दृष्टिकोनातून अध्ययन निष्पत्ती गुणवता विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे या कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांची प्रारंभीक चाचणी घेण्यात आली

नागपूर विभागामध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा अशा पाच जिल्ह्यांचा समावेश आहे

त्याकरिता भाषेसाठी प्रारंभिक अक्षर शब्द परिच्छेद आणि कथा वाचन तर गणितासाठी प्रारंभिक अंक ओळख वजाबाकी आणि भागाकार असे स्तर निश्चित करण्यात आले या स्तरान्सार प्रारंभिक चाचणी घेतल्यावर पहिले ते आठवीपर्यंतच्या विदयार्थ्यांची ग्णवत्ता कळली विद्यार्थ्यांची भाषेपेक्षा गणिताची अध्ययन स्थिती बरी असल्याचे दिसून येते अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने कळविली आहे

कौशल्यपूर्ण भारत घडवण्याचं उददीष्ट पूर्ण करण्यासाठी स्कील इंडिया मोहीमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात ग्णवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण द्यायचा सरकारचा उद्देश आहे त्या अन्षंगानंच मंत्रालयानं कौशल्य प्रशिक्षणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत अशी माहिती आमच्या वार्ताहरांन दिली आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते हे प्रस्कार दिले जातील हेलारो या ग्जराती चित्रपटाला यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या प्रस्कारानं गौरवलं जाणार आहे हिंदी चित्रपट क्षेत्रातले अभिनेते आय्षमान खुराना आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून तर किर्थी सुरेश या तेलुगू अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रिच्या पुरस्कारानं गौरवलं जाईल उरी चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा प्रस्कार दिला जाईल अनेक मराठी चित्रपट आणि कलाकारांनाही राष्ट्रीय प्रस्कारनं गौरवलं जाणार आहे भोंगा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या प्रस्कारानं गौरवलं जाणार आहे नाळ या चित्रपटातला बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कष्ट बाल कलाकाराचा नाळ या चित्रपटासाठीच स्धाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा तर च्ंबक या चित्रपटातल्या भूमिकेसाठी गीतकार स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कष्ट साहाय्यक अभिनेत्याचा प्रस्कार दिला जाईल पाणी या मराठी चित्रपटाला पर्यावरण संवर्धनविषयक सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रस्कार प्रदान केला जाईल उत्तराखंड राज्याला चित्रपट स्नेही राज्याचा पुरस्कार दिला जाणार आहे